या प्रकरणांचा तपास करणारे अधिकारी दिल्लीबाहेर असल्यानं या खटल्याची सुनावणी उद्या सकाळी साडे दहापर्यंत तहकूब करावी अशी विनंती सीबीआयच्या वतीनं सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांनी केली मात्र न्यायालयानं ती फेटाळून लावली सीबीआयला दूरध्वनीवरुन या प्रकरणाची माहिती घेऊन ती आजच न्यायालयापुढं ठेवता येईल असं न्यायालयानं सांगितलं या बलात्कार प्रकरणाच्या तसंच नंतर पीडितेला झालेल्या अपघाताच्या तपासाची माहिती देण्यासाठी सीबीआयच्या एखाद्या जबाबदार अधिका याला दुपारी बारा वाजेपर्यंत हजर करावं असे निर्देशही न्यायालयानं दिलेत

त्यात झटपट त्रिवार पद्धती बेकायदेशीर ठरवली असून यापुढं तसं करणं दखलपात्र गुन्हा ठरणार आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आज सकाळी थायलंड आणि न्यूझीलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली जयशंकर सध्या आसीयान देशांच्या मंत्र्यांच्या बैठकीसाठी थायलंडमधे आहेत आसीयानचे अध्यक्ष आणि भारतासाठीचे समन्वयक थायलंडचे परराष्ट्रमंत्री डॉन प्रमुदविनयी यांच्याशी दोन्ही देशांमध सागरी भागीदारी वाढवण्याबाबत चर्चा झाली असं जयशंकर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे न्यूझीलंडचे परराष्ट्रमंत्री आणि उपप्रधानमंत्री विन्स्टन ट्विटर्स यांच्याशी भारत प्रशांत भूमिकेवर चर्चा झाली दोन्ही देशांमधले आर्थिक आणि राजकीय संबंध वाढवण्याबाबत दोन्ही देशांमधे सहमती झाली आज आसीयान भारत मंत्री बैठकीचं अध्यक्षपद जयशंकर आणि थायलंडचे परराष्ट्रमंत्री संयुक्तपणे भूषवणार आहेत

मनी लॉड्रींग प्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुला यांची सक्तवसुली संचालनालयानं चौकशी केली जम्मू कश्मीर क्रिकेट असोसिएशनमधे आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी ही चौकशी सुरु आहे या चौकशीसाठी फारुख अब्दुला ईडीच्या चंदीगड खेल्या कार्यालयात हजर होते तसंच त्यांचं निवेदन नोंद केल्याचं ईडीनं म्हटलं आहे

तसंच जम्मू कश्मीर न्यायालयाच्या सांगण्यावरुन हे प्रकरणं पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं

त्यानंतर श्रीनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला होता अब्दुला जम्मू कश्मीर क्रिकेट असोसिएशनचे त्यावेळी अध्यक्ष असल्यानं सीबीआयनं त्यांच्यासह त्वेर पदाधिका यांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज महजनादेश यात्रेची सुरुवात अमरावती जिल्ह्यातल्या मोजहरी ब्रिन सुरुवात करतील केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे या राज्यव्यापी यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील भाजपाचे ज्येष्ठ नेते तसंच राज्यातील मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या यात्रेच्या माध्यमातून भाजपाप्रणित सरकारच्या विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोचवली जाणार आहे

जम्मू आणि कश्मीरच्या पूंछ परिसरात पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या गोळीबाराचा भारतानं तीव्र निषेध केला आहे यासंदर्भात भारतानं पाकिस्तानी उच्चायुक्तांना तीव्र शब्दात खडसावलं आहे या गोळीबारात एका लहान बाळाचा मृत्यू झाला असून दोन स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत या घटनेबाबत पाकिस्ताननं चौकशी करावी असंही भारतानं म्हटलं आहे ही कृती लष्करी संहितेचा भंग करणारी आहे असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे

डियन ऑईल कॉर्पोरेशननं काल ही घोषणा केली

जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्यानं देशाच्या अनेक भागांना दिलासा मिळाला असून एकंदर पाणीटंचाई कमी झाली आहे येत्या दोन आठवडयात असाच चांगला पाऊस अपेक्षित असल्यानं पाणीटंचाईची स्थिती आणखी सुधारेल असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यंजय महापात्रा यांनी सांगितलं

मात्र झारखंड दक्षिण कर्नाटकाचा आंतरभाग तामीळनाडू आंध्र प्रदेशातला रायलसीमा भागआणि पश्चिम बंगालमधल्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला तर बिहार असम आणि महाराष्ट्राच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली एअरसेल मॅक्सीस प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयान माजी मंत्री पी

एअरसेल मैंक्सीस प्रकरणात विदेशी गृंतवणूक संवर्धन बोर्डानं गैरप्रकारे या सौद्याला मान्यता दिल्याचा आरोप आहे या दोन्ही पिता पुत्रांच्या अटकपूर्व जामीनीवर सुनावणी पूर्ण न झाल्यानं न्यायमूर्तींनी हा कालावधी वाढवला आहे सीबीआय आणि प्रवर्तन संचालनालयानं यावर आणखी पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा पुढील रविवार पर्यंत स्थगित करण्यात आली आहे या क्षेत्रात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे जम्मू कश्मीरमधल्या रामबन आणि बनीहाल क्रिं अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची शक्यता असल्यानं तसंच बालताल आणि पहलगाम मधला रस्ता निसरडा झाल्यामुळे ही यात्रा स्थगित केली आहे

आसाम विधीमंडळात मंहता यांनी ही माहिती दिली

राष्ट्रीय आणि राज्याच्या आपत्ती निवारण निधीतून पूर निवारणासाठी मदत केली जाते मात्र दरवर्षी येणा या पुरामुळे जमिनीच्या होणाऱ्या नुकसानाबाबत ही मदत मिळत नाही